कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान आज पुणे अहमदाबाद आणि हैदराबादच्या दौऱ्यावर

बांगलादेशमधले प्रसिद्ध अभिनेते अली झाकेर यांचं निधन पंतप्रधान देशात कोरोना प्रतिबंधक लस निर्मितीच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणेअहमदाबाद आणि हैद्राबाद या तीन शहरांना भेट देणार आहेत पुण्यातल्या सिरम इंन्स्टीट्युट अहमदाबाद इथ झायडस बायोटेक आणि हैद्राबाद इथल्या भारत बायोटेक या संस्थांना भेट देऊन ते लस निर्मिती प्रक्रियेचा आढावा घेतील तीन शहरांच्या या दौऱ्यात पंतप्रधान सर्वप्रथम अहमदाबादच्या झायडस बायोटेक पार्कमध्ये कॅडीला फार्मास्युटिकल्सच्या लसीकरण प्रकल्पाला भेट देणार आहेत या प्रकल्पामध्ये झायकोव्ही डी ही लस तयार केली जात आहे त्यानंतर पंतप्रधान हैदराबाद इथं भारत बायोटेक इंटरनॅशनल लिमिटेड या संस्थेला भेट देऊन लस निर्मितीचा आढावा घेणार आहेत ही कंपनी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या सहकार्यानं कोवॅक्सीन लशीची निर्मिती करत आहे दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात मोदी पुण्यातल्या सीरम इंस्टीट्यूटला भेट देऊन कोविशील्ड या लसीच्या निर्मिती प्रक्रियेचा आढावा घेणार आहेत लशीची चाचणी यशस्वी झाल्यानंतर तिचं वितरण आणि पुरवठा याबाबत संबंधित अधिकाऱ्यांशी ते चर्चा करणार आहेत

मोठ्या प्रमाणात चाचण्या झाल्यानं बाधितांचा वेळीच शोध घेऊन त्यांचं विलगीकरण करून त्यांच्यावर प्रभावी उपचार करणं शक्य झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे केंद्र सरकार आणि भारतीय वैद्यक संशोधन परिषदेनं देशात टप्प्याटप्प्यानं चाचणी सुविधांमध्ये वाढ केली आहे

मोटार वाहन कायदा बदल देशात लवकरच सर्व प्रकारच्या वाहन मालकांना त्यांच्या वाहनाच्या मालकी हक्काच्या वारसाची नोंदणी अर्थात नामांकन करता येणार आहे

जम्म काश्मीर निवडणक जम्मू आणि काश्मीर केंद्रशासित प्रदेशात प्रथमच होणाऱ्या जिल्हा विकास परिषदेच्या पहिल्या टप्प्यातल्या निवडणुकीला आज सुरवात झाली

सुशीलकमार मोदी आगामी राज्यसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपने बिहारमधून राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांना उमेदवारी दिली आहे भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीनं हा निर्णय घेतला आहे

दूर दृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या चर्चेत दोन्ही मंत्र्यांनी संरक्षण सहकार्य कायम ठेवण्याचं मान्य केलं हे संबंध अधिक दृढ करण्यासाठी उचलाव्या लागणाऱ्या पावलांबाबत आणि सध्या सुरू असलेल्या विविध प्रकल्पांबाबतही या दोघांमध्ये चर्चा झाली कोरोना संसर्गाच्या काळातही भारत आणि व्हिएतनाममधले संरक्षण व्यवहार सकारात्मक राहिल्याबद्दल दोन्ही संरक्षण मंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं जल स्त्रोतांचं सर्वेक्षण आणि वर्गीकरण करण्यात सहकार्य करण्याच्या करारावर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली यामुळं दोन्ही देश एकमेकांना जलस्त्रोतांची माहिती गोळा करण्यात आणि नकाशे तयार करण्यात सहकार्य करणार आहेत अजित डोवाल राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी काल श्रीलंकेचे अध्यक्ष महिंदा राजपक्ष यांची भेट घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातर्फे शुभेच्छा देऊन त्यांनी भारत आणि श्रीलंकेतल्या द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेतला भारत श्रीलंका आणि मालदीव यांच्यातील चौथ्या त्रिस्तरीय सागरी सुरक्षा परिषदेसाठी डोभाल श्रीलंका दौऱ्यावर आहेत श्रींगला कोरोना संकटानं सुरक्षित आणि विश्वासार्ह पुरवठा साखळीची आवश्यकता असल्याचं अधोरेखित केलं असल्याचं भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रींगला यांनी काल सांगितलं पुरवठा साखळीत वैविध्य असणं आणि कोणत्याही संकटात त्या टिकून राहणं गरजेचं असल्याचं जगानंही मान्य केलं असल्याचं श्रींगला म्हणाले काल झालेल्या भारत जर्मनी संवादात श्रींगला हे दूर दृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते भारताला उत्पादनाचं केंद्र बनवण्याची ही संधी असल्याचंही ते म्हणाले अंकीकरण स्टार्ट अप आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यासारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात एकमेकांना सहकार्य करण्याची भारत आणि जर्मनीमध्ये मोठी क्षमता असल्याचं भारताचे परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रींगला यांनी सांगितलं

झोपड्यांचं नुकसान झालेल्यांनाही मदत दिली जाणार आहे पीक नुकसानीचा आढावा घेतल्यानंतर त्यानुसार मदत दिली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल मुख्यमंत्री पळणीस्वामी यांच्याशी दुरध्वनीवरून संवाद साधत चक्रीवादळामुळं झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला

बांगलादेश अभिनेता निधन बांगलादेशमधले प्रसिद्ध अभिनेते अली झाकीर यांचं काल निधन झालं

झाकीर यांनी बांगलादेश मुक्ती संग्रामातही सहभाग घेतला होता झाकीर हे अनेक वर्षापासून कर्करोगाच्या व्याधीचा सामना करत होते त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचंही दोन दिवसांपूर्वी आढळून आलं होतं आली झाकीर हे बांगलादेशमधल्या रंगभूमी दूरचित्रवाणी आणि चित्रपटातलं दिग्गज व्यक्तिमत्त्व होते त्यांच्या निधनाबद्दल बांगलादेशचे अध्यक्ष अब्दुल हमीद आणि पंतप्रधान शेख हसीना यांनी दुःख व्यक्त केलं आहे

पावसामुळं भाततेलबिया डाळी या पिकांचं शिवाय फळबागा यांचं नुकसान झालं मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी हे आज निवार वादळामुळं झालेल्या नुकसानीची हवाई पाहणी करणार आहेत निवार वादळाचं कमी दाबाच्या पट्टयात रुपांतर झाल्यानं किनारपट्टीच्या भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे हवामान अंदमान निकोबारची राजधानी पोर्ट ब्लेअर इथं आज सकाळी जोरदार वाऱ्यांसह पाऊस कोसळला

हा कमी दाबाचा पट्टा पश्विमेच्या दिशेनं सरकण्याचा अंदाज आहे त्यामुळं समुद्रात आपल्या नौका न नेण्याचा इशारा मच्छीमारांना देण्यात आला आहे समुद्रात असलेल्या नौकांना बंदरात पुन्हा पाठवण्यासाठी भारतीय तटरक्षक दलाच्या नौका गस्त घालत आहेत अंदमान आणि निकोबार बेटांवरही सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे पुढील दोन दिवसांमध्ये इथं वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस कोसळण्याचा अंदाज आहे

याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र सपल पण कोरोनाविरुद्धचा लढा अजून सपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार